त्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी हेआवाहन केलं प्लास्टिकचा पर्यावरणाला सर्वात मोठा धोका असून देशातून एकदाच वापराच्या प्लास्टिकचं पूर्णपणे निर्मूलन करण्याचं उद्दीष्ट आपल्याला साध्य करणं गरजेचं असल्याचंही मोदी यांनी सांगितलं देशाचा ग्रामीण भाग उघड्यावरील शौचापासून मुक्त करण्यात मोठं यश मिळालं असल्याचं पंतप्रधानांनी या कार्यक्रमात जाहीर केलं

लोकसहभागामुळे साध्य झालेलं हे स्वच्छ भारत योजनेचं सर्वात मोठं यश आहे याचं जगालाही मोठं आश्चर्य असल्याचं मोदी यांनी नमृद केलं

तत्पूर्वी मोदी यांनी साबरमती आश्रमात जाऊन महात्मा गांधींना आदरांजली अर्पण केली

सध्या नवरात्र सुरू असल्यानं मोदी यांनी अहमदाबाद इथं अंबा देवीची आरती केली तसंच जीएमडीसी मैदानावर जाऊन गरबा नृत्यही पाहिलं

वर्धा जिल्ह्यातलं सेवाग्राम ही महात्मा गांधींची कर्मभूमी

हेच आजच सेवाप्राम गांधीजींच्या या कर्मभूमीत त्यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त काल दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी करण्यात आली गावातील सर्व प्रमुख चौक आणि रस्ते मातीच्या पणत्यांनी उजळून निघाले होते महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठासोबत शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांनी यात भाग घेतला सेवाप्राममधील बाप्रकुटीत अखंड सुतयज्ञ आयोजित करण्यात आला होता राज्यात इतसत्रही गांधी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली स्वच्छता अभियान प्लास्टिक बंदीसाठी जगजागृती वृक्षारोपण प्रभातफेरी असे उपक्रम राबवण्यात आले पृण्यातल्या स्वच्छता अभियानात सुमारे चार लाख लोक सहभागी झाले होते तर मुंबई आणि अकोल्यामध्ये युवकांनी प्लोगिंग म्हणजेच जॉगिंग करताना स्वच्छता हा अभिनव उपक्रम राबवला पृण्यातील आगाखान पॅलेस हे गांधीस्मारक नृतनीकरणानंतर कालपासून पुन्हा नागरिकांसाठी खुलं करण्यात आलं आकाशवाणीबातम्यांसाठी पुण्याहनसुरेखाजोशी

पॅलेस्टाईनमध्ये गांधीजींच्या स्मरणार्थ एका टपाल तिकीटाचं प्रकाशन करण्यात आलं तर नेपाळ आणि श्रीलंकेत गांधीजींच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं इंग्लंडमध्ये लोकांनी एकत्र येऊन गांधीजींच्या आवडीची भजनं गायली पुरस्कार जागतिक शांततेसाठी विविध धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन चळवळ उभी करण्याची गरज असल्याचं मत माजी केंद्रीय मंत्री करण सिंग यांनी काल पूण्यात व्यक्त केलं

यावेळी गांधीवादी कार्यकर्ते डॉ रामजी सिंघड आणि डॉ

देवदास यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला

रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघातून तर रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपक निकाळजे फलटणमधून निवडणुक रिंगणात उतरणार आहेत तर तिकडे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पुन्हा आपला भाजपा प्रवेश निश्वित असल्याचं सांगत नितेश राणे हे भाजपचे कणकवलीचे उमेदवार असतील असं म्हटलं आहे

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि सपा नेते अबू असीम आजमी यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली

माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना पूणे जिल्ह्यातीलआंबेगाव मधून उमेदवारी देण्यात आली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं काल आपली दुसरी यादी जाहीर केली

मुंबई नवी मुंबई आणि ठाण्यातल्या काही जागांचा यात समवेश असला तरी मनसेनं अजून तरी वरळी मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केलेला नाही

निवडणक कोथरूड पुण्यातल्या कोथरूड मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारासाठी काल कोथरूड इथं कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी या मेळाव्याला उपस्थित होत्या नगरसेवक आणि आमदार म्हणून कोथरूडमध्ये गेले काही वर्ष मेहनत घेऊन काम केलं असून शेवटपर्यंत पक्षासोबतच राहीन असं मेधा कुलकर्णी यांनी यावेळी सांगितलं

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर विरोधकांपैकी अनेक दिग्गज नेते भाजपवासी झाले त्याला पुणे जिल्हा देखील अपवाद नाही त्यामुळच जिल्ह्यातील राजकीय समीकरण पुन्हा एकदा बदलली असून यावेळी विरोधकांना आपल्या जागा टिकवण्याचं सुद्धा मोठं आव्हान निर्माण झालं आहे वाढत्या नागरीकरणाच्या समस्या जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रातील वाढती गुन्हेगारी पाण्याचं असमान वाटप अशा अनेक समस्या आजही सुटलेल्या नाहीत अशा परिस्थितीत शहर आणि जिल्ह्यातील मतदार यंदा कुणाच्या पारङ्यात आपली मतं टाकणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी निवडणक निवडणूक प्रक्रीया शांततेत सुरळीत आणि निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी सर्व गट अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी समन्वयानं काम करावं तसंच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावा अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी काल दिल्या पुणे जिल्ह्यातील निवडणूक आढावा बैठक डॉ म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते पूणे विभागात शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणी मोहिम सुरू करण्यात आली आहे

म्हैसेकर यांनी सांगितलं

उस्मानाबाद जिल्ह्यातही मतदार जनजागुती फेरी काढण्यात आली यावेळी पालक आणि नागरिकांना मतदान करण्याचा आग्रह विद्यार्थ्यांनी करावा असं आवाहन करण्यात आलं तसंच शपथ देण्यात आली अमरावती अमरावती जिल्ह्यातील अचलपूर परतवाङ्यात आता शांतता प्रस्थापित होत असून काल दूपारी तीन तासांसाठी जमावबंदीचा आदेश शिथिल करण्यात आला विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिका यांनी अचलपूरला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली तसंच अफवा न पसरवण्याचं शांतता आवाहन केलं

यानिमित्त केंद्राच्या आवारातल्या सभागृहात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कर्मचाऱ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले क्रीडा महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची पंचवार्षिक निवडणुक काल गहुंजे इथं पार पडली अध्यक्षपदी विकास काकतकर उपाध्यक्षपदी अजय ग्रुप्ते तर सचिवपदी रियाझ बागवान यांची बिनविरोध निवड करण्यात आली क्रिकेट विशाखापट्टणम् इथं सुरू असलेल्या भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल पावसाचा व्यत्यय आला

हवामान राज्यात काल मालेगाव आणि डहाणू इथंच काय तो नोंद घेण्यायोग्य पाउस पडला

पुढील चोवीस तासात हवामानात फारसा बदल संभवत नाही